मार्च महिन्यात देशात वस्तू आणि सेवा कराचं विक्रमी संकलन

चित्रपट अभिनेते रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित

विदर्भासह राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट कायम

देशात वस्तू आणि सेवा कर प्रणाली लागू झाल्यापासूनचं हे सर्वाधिक कर संकलन आहे गेल्या सहा महिन्यांपासून जीएसटी अंतर्गत एक लाख कोटींपेक्षा जास्त संकलन होत असून कोरोनानंतरच्या काळात देशाची आर्थिक घडी पुन्हा पूर्ववत होत असल्याचंच हे द्योतक आहे असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे

रिझर्व बँक रिजर्व बँकेनं ऑनलाईन व्यवहारांसाठी आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी बँका आणि वित्तीय संस्थांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे विधानसभा निवडणूक आसाम आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी काल किरकोळ अपवाद वगळता बह्तेक ठिकाणी शांततेत मतदान झालं

कोविड आणि लसीकरण कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम आणखी व्यापक करण्यासाठी या महिन्यात खाजगी आणि सरकारी लसीकरण केंद्र सुटीच्या दिवासांसह सर्व दिवस चालू ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे लसीकरण मोहिमेचा आवाका आणि गती वाढवण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर काल हा निर्णय घेण्यात आला

एकीकडे लसीकरणाला गती दिली जात असताना देशात कोरोनाचा संसर्गही वेगानं वाढत असून काल या वर्षातली सर्वाधिक रुग्ण वाढ झाली

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जारी केलेल्या आदेशाची मुदत काल संपल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी संबंधित आदेश संपुष्टात आणण्यास अनुमती दिली माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे गडकरी केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांच्या कामांसाठी निधी जाहीर केला ट्विटर संदेशाद्वारे त्यांनी काल याबाबत माहिती दिली

तिरोडा ते गोंदिया दरम्यानच्या राष्ट्रीय आणि राज्य महामार्गासाठीही निधी मंजूर झाला आहे

टाळेबंदी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्शभूमीवर पुण्यात अंशतः टाळेबंदी लागू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे आज उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या आढावा बैठकीत हा निर्णय होण्याची शक्यता आहे पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत असल्यानं गेल्या शुक्रवारी झालेल्या बैठकीतच पवार यांनी टाळेबंदीचा इशारा दिला होता बारावी प्रवेश पत्रे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं या महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्रं येत्या शनिवारी म्हणजेच तीन एप्रिलपासून संबधित कनिष्ठ महाविद्यालयांना उपलब्ध होणार आहेत या प्रवेशपत्रांवर संबधित विद्यार्थ्याचं छायाचित्र प्राचार्यांचा सही शिक्का झाल्यानंतर ती विद्यार्थ्यांना वितरीत करावीत अशी सूचना मंडळानं कनिष्ठ महाविद्यालयांना केली आहे

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आशा भोसले मोहनलाल विश्वजीत चटर्जी शंकर महादेवन आणि सुभाष घई या मान्यवरांनी ही निवड केली आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीटरच्या माध्यमातून रजनीकांत यांना श्भेच्छा दिल्या आहेत तर रजनीकांत यांनी या पुरस्कारासाठी आपली निवड केल्याबद्दल निवड समितीचे आभार व्यक्त केले असून हा पुरस्कार आपल्या या प्रवासात सहभागी असलेल्या सर्वांना समर्पित करत असल्याचं ट्विटर संदेशात म्हटलं आहे

ऐकू या त्याबद्दलचा वृत्तांत

आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहन विनायक सोमणी

आदिवासी सोमणी प्राची नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात आदिवासीसाठीच्या विविध योजनांसाठीचा संपूर्ण निधी खर्च करणारा पुणे हा राज्यातील एकमेव जिल्हा ठरला आहे

मासावकर म्हाडाच्या वसाहतींमधील सहकारी गृहनिर्माण संस्था आणि रहिवाशी यांच्याकडून थकीत सेवाशुल्कावरील व्याज रद्द करून सेवाशुल्क वसुल करण्यासाठी अभय योजना सुरु करण्यात आली आहे

आधी न्हावे फाटा इथं या ट्रकनं दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला तर पुढं चणेरा इथ दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले जखमींवर स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू असून ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे नितीन जाधव धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरात पोलिस ठाण्यावर जमावानं केलेल्या हल्ल्यात बचावासाठी पोलीसांनी केलेल्या गोळीबारात दोघे जण जखमी झाले तसेच यानंतर दोन गटात झालेल्या हिंसाचारात एका राजकीय कार्यकर्त्याचा मृत्यू झाला यामुळं शहरात तणावाचं वातावरण असलं तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांनी सांगितलं या हिंसाचार प्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून नाशिक परिक्षेत्राचे पोलिस महासंचालक प्रताप दिघावकर इथं दाखल झाले आहेत

आकाशवाणी पूणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार